दरम्यान कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतल्या धारावी परिसरात कोरोना संसर्गावर नियंत्रणात मिळवण्यात यश येतं आहे तिथं गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा मृत्यू दरही कमी झाला आहे

सांगलीतल्या क्पवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा कोरोनामुळे आज सकाळी मृत्यू झाला त्यांच्यावर मिरजेतल्या कोव्हीड रूग्णालयात उपचार सुरू होते कोरोनाचा हा जिल्हा पोलिस दलातला पहिला बळी ठरला आहे

कोरोना विषाणू पासून संरक्षण करणाऱ्या मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती नियंत्रणात ठेवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत बोलत होते मास्क आणि सॅनिटायझर भरमसाठ किमतीला विरले जात आहेत या गोष्टीची नोंद सरकारनं घालायचं ते म्हणाले या वस्तूंच्या दर्जावर आधारित किंमत लवकरच निश्चित केले जाईल आणि त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्यावर जातील असंही ते यावेळी म्हणाले

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ववत करण्याबाबतचा निर्णय केंद्रसरकार घेईल तसंच कोरोनाबाबत परिस्थिति लक्षात घेऊन उपाहारग़ह आणि जिम्नॅशिअम स्रु होतील असं टोपे यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी कार्यालयात काल द्रपारी आयोजित बैठकीत त्यांनी जिल्ह्यातल्या कोरोना व्यवस्थापनाबाबत आढावा घेतला मुंबईवर कोरोना संकटाचं सावट असल्यामुळे यंदा दहीहंडीचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीनं घेतला आहे कोरोना अजूनही नियंत्रणात येत नसल्यानं दहीहंडी उत्सवाबाबत अनिश्चितता होती अखेर समन्वय समितीने हा उत्सव रदद करण्याचा निर्णय घेतला आहे श्रीकृष्ण जन्म काल मध्यरात्री भक्तीभावानं पारंपारिक पदधतीनं साजरा झाला ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये कृष्णजन्मानिमित्तानं विशेष पूजा करण्यात आली दहीहंडीचा उत्सव आज साजरा होत असतो मात्र यंदा या उत्सवावर कोविड प्रादर्भावाचं सावट आहे अनेक भागात कृष्णजन्म आज साजरा होतो भाविकांनी क्ठेही गर्दी न करता आपल्या घरी राह्नच हा उत्सव साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात डिघोळ इथं काल तीस व्यक्तींना भगरीतून विषबाधा झाली

समाजातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातल्या प्रत्येक गरजूला घर घेता यावं यासाठी मदत करण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना नावाची ही योजना आखण्यात आली आहे भरीव अनुदान देणाऱ्या या योजनेचा कोकणातल्या अनेक गरजूंना चांगला लाभ झाला रत्नागिरीतल्या शहरी आवास योजनेच्या लाभार्थी मुणाल पटवर्धन यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं छतीसगड मध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले सुकमा जिल्ह्याच्या जगरगुंडा जंगलात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि वनसंरक्षक दलाकडून आज संयुक्तपणे शोधमोहीम राबवली जात असताना ही चकमक सुरू झाली सुरक्षा दलानं घटनास्थळावरून चार शस्त्रंही जप्त केली आहेत प्रत्यक्ष कर सुधारणेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी एका संकेतस्थळाचं लोकार्पण केलं जाणार आहे पारदर्शी कराधान इमानदार का सम्मान या नावाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे प्रत्यक्ष कर कायदा अधिक सुलभ करणं तसंच करांच्या दरात कपात करणं हा कर स्धारणांचा मुख्य उद्देश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काटेपूर्णा प्रकल्पाचे चार दरवाजे गेले दोन दिवस उघडण्यात आले होते ते आता बंद करण्यात आले आहेत बार्शीटाकळी तालुक्यातले पिंपळगाव चांभारे पिंपळगाव हांडे सावरखेड इसापूर जनुना मोझरी झोडगा हातोला तर पात्र ताल्क्यातले त्ळजापूर पातूर हे लघ् प्रकल्प ओसंडून वाहत आहेत

गेला आठवडाभर विश्रन्ती घेतलेल्या पावसानं पुन्हां हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी म्गाचं पीक तोडणीच्या अवस्थेत आहे तर सोयाबीन फुलावर आहे उडीद आणि मका पीक पक्वतेच्या मार्गावर असून कापूस पिकात आंतर मशागतीच्या कामानं वेग घेतला आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या जंतूनाशक बोगद्याच्या वापरावर बंदी आणावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचीकेवर केंद्र सरकारनं आपलं मत नोंदवावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं केंद्र सरकारला दिले आहेत तसंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाही नोटीस पाठवली आहे सोलापूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज वंचित बहजन आघाडीनं छोटे व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी वंचित बहजन आघाडीच्या नेत्यांना अटक केली